पंतप्रधान आढावा गेल्या वर्षी आपण सर्वांनी कोरोना एकत्र येव्न हरवलं होतं आणि भारत ते पुन्हा एकदा तीच तत्वं पाळून वेगानं आणि समन्वयानं करू शकतो असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसमवेत कोविड संदर्भातील उपाययोजनांच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते औषधे ऑक्सिजन व्हेंटीलेटर्स आणि लसीकरण आदी मुद्द्यांवर त्यांनी यावेळी चर्चा केली चाचणी रुग्णांचा शोध आणि उपचार याला कोणताही पर्याय नसल्याचं ठाम प्रतिपादन मोदी यांनी केलं आहे स्थानिक प्रशासनानं नागरिकांबद्दल संवेदनशील राहणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले ही परिस्थिती हाताळण्यासाठी राज्यांबरोबर समन्वय राखणे आवश्यक असून कोविड रूग्णांसाठी रुग्णालयातील खाटा वाढवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचं मोदी यावेळी म्हणाले तात्पुरती रुग्णालये आणि इतर केंद्रांमार्फत खाटाचा अतिरिक्त पुरवठा करावा असेही निर्देश पंतप्रधानांनी यावेळीदिले औषधांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी या उद्योगातील पूर्ण क्षमतेचा उपयोगकरण्याची गरज व्यक्त करत रेमडेसीव्हीर आणि इतर औषधांच्या प्रवठ्याच्या स्थितीचा आढावा घेतला

त्याचबरोबर मान्यता मिळालेल्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट वेगानं उभारावेत असंही मोदी यांनी म्हटलं आहे तर सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील लसीकरणाला पूर्ण क्षमतेने गती देण्याचे निर्देश मोदी यांनी या बैठकीत दिले या बैठकीला कॅबिनेट सचिव राजीव गौबा पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ

मिश्रा केंद्रीय गृह सचिव अजयकुमार भल्ला केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण नीती आयोगाचे सदस्य डॉ

पॉल आदी उपस्थित होते हर्षवर्धन आढावा केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी राज्यांना कोविड रुग्णालयांचं नियोजन आधीपासूनच करुन त्यांची संख्या वाढविण्याची आग्रही सूचना केली आहे अकरा राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत काल घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी विविध सूचना केल्या कोविड रुग्णालयांची संख्या वाढवण्यासोबतच ऑक्सीजन सोय असलेल्या खाटा आणि अन्य सुसंगत पायाभूत सुविधा वाढवून कोविडच्या वाढत्या रुग्णसंख्येवर उपाय करावेत असंही डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगितलं

या राज्यांनी कोरोनाचा अलिकडील प्रकोप रोखण्यासाठी कोणते उपाय केले आहेत त्याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला यामध्ये महाराष्ट्रासोबत छत्तीसगढ राजस्थान गुजरात मध्य प्रदेश केरळ पश्चिम बंगाल दिल्ली कर्नाटक तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश होता कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचं मूल्यमापन करण्यासाठी राज्यांनी त्यांच्याकडील माहिती यासंदर्भातील मध्यवर्ती अधिकाऱ्याकडे पाठवावी असंही हर्षवर्धन म्हणाले रेमडेसीवीर किंमत सरकारच्या हस्तक्षेपानंतर आता देशातल्या रेमडेसीवीर इंजेक्शच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत राष्ट्रीय औषध दर प्राधिकरणानं याबाबतचं निवेदन प्रसिद्ध केलं असून सरकारच्या हस्तक्षेपानंतर बहूतांश औषधनिर्मात्या कंपन्यानी स्वतःच किमती कमी करत असल्याचं जाहीर केलं

त्याबरोबर राज्य सरकारने अत्यावश्यक सेवेशी संबंधित उत्पादन करण्याऱ्या कंपन्यांना परवानगी दिली आहे अश्या कंपन्यांना आवश्यक मालाचा पुरवठा करणारी दुकानं त्याच कारणासाठी सुरु ठेवण्याची परवानगी असणार आहे मात्र इतर किरकोळ विक्री करता येणार नाही तसेच काही कर्मचाऱ्यांना नवीन आदेशात कोरोना चाचणीतून सूट देण्यात आली आहे यात घरपोच औषधं पोहोचवणारे कर्मचारी हॉटेल बार रेस्टॉरंटमधील कर्मचारी तसेच घरपोच सुविधा देणारे कर्मचारी खासगी वाहतूक करणारे वाहन चालक मालक वर्तमानपत्र मासिक साप्ताहिक यांची छपाई आणि वितरण करणारे कर्मचारी घरगुती काम करणारे कामगार वाहन चालक स्वयंपाकी आदींचा समावेश आहे महापालिका आयुक्त विक्रमुुमार यांनी हे आदेश जारी केले रिजीज भारत एक विकसनशील राष्ट्र असल्याने इथे स्पर्धात्मक वातावरण आहे परंतु एखादा विषय आपल्याला किती चांगल्या प्रकार माहिती आहे हे पुरेसे नसून आपली उत्पादकता किती आहे यावर आपल्या देशाच्या विकासाची व्याख्या ठरते असं मत केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी काल व्यक्त केलं पुण्यातील सिंबायोसिस संस्थेद्वारे दूरदृश्य पद्धतीने आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत काल मुख्य वक्ते म्हणून रिजिजू बोलत होते आत्मनिर्भर भारतासाठी आपल्या देशातील तरुणाची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे देशातील तरुण पिढीचा योग्य प्रकारे उपयोग करून घेतल्यास एक उज्वल राष्ट्र घडवण्यास नक्कीच मदत होईल असा विश्वासही रिजीजू यांनी व्यक्त केला

मतदान शांततत पार पडले मतदान प्रक्रियेत भारत निवडणूक आयोग आणि आरोग्य विभागाने कोरोना विषयक दिलेल्या सूचनांचं काटेकोर पालन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली

परंतु नक्षल्यांना अशा गोपनीय बातमीदारांवर संशय आला तर ते पोलिस खबरी म्हणून त्यांची हत्या करतात जिल्ह्यात आतापर्यंत अनेक जणांच्या नक्षल्यांनी हत्या केल्या आहेत

यामुळे जीव धोक्यात घालून सेवा दिलेल्या नक्षलपीडित कुटुंबांना दिलासा मिळाला आहे

नुकताच ऑनलाईन सादर झालेल्या अर्जांमधून निवड करण्यासाठी सोडत काढण्यात आली

महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाचे प्रमुख उपायुक्त विलास कानडे यांनी काल पत्रकारांना ही माहिती दिली

खरीप हंगाम कर्ज वाशीम जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून ढगाळ वातारवण आणि वाढत्या उष्णतेमुळे उन्हाळी सोयाबीन पिकावर लष्कर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे दिवसेंदिवस किडीचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे उत्पादनावर मोठा परीणाम होण्याची शक्यता आहे अनेक शेतकऱ्यांनी रबीचा हंगाम लवकर झाल्यामुळे उन्हाळी सोयाबीन पिकाची निवड केली परंतू या किडीचा प्रादूर्भाव ऐन शेंगा भरतीच्या वेळेस झाल्याने उत्पादनावर मोठा परीणाम होणार आहे

शेतकरी कुटुंबातील युवतींसाठी श्रद्धा एक आदर्श ठरेल असा विश्वास केदार त्यांनी यावेळी व्यक्त केला

सुनील केदार यांनी आपल्या निघोज दौऱ्यात पारनेकरांसाठी जनावरांच्या फिरत्या दवाखान्याचाही आरंभ केला

सेवाग्राम आश्रमाचा समावेश जागतिक वारसा स्थळात करण्यात यावा ही मागणी बहार नेचर फाउंडेशननं दोन वर्षापूर्वी केंद्र आणि राज्य शासनाकडं केली होती महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी आयोजित सेवाग्राम आराखड्यांतर्गत कामांच्या ई लोकार्पण सोहळ्यात जागतिक वारसा स्थळातील समावेशासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती मात्रही यासंदर्भात अद्यापही नामांकन प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आलेला नाही

या रक्तदान शिबिरांत संकलित झालेलं रक्त रक्तपेढ्या आणि रुग्णालयांच्या माध्यमातून गरजूंना मोफत दिलं जातं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा भासत आहे नागरिकांनी जास्तीतजास्त रक्तदान करण्यासाठी पुढं येण्याची आवश्यकता आहे

असं जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त तसचं सदस्य सचिव डॉ

कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या अध्यक्षीय परवानगीनं दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीची सभा आयोजित करण्यात आली होती

यवतमाळ रत्री रूग्णालय कोविड वार्ड यवतमाळ जिल्ह्यामध्ये वाढत असलेली रुग्णसंख्या लक्षात घेता खासदार भावना गवळी यांनी काल यवतमाळ इथल्या जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय समोर उभारण्यात आलेल्या स्त्री रुग्णालयाची पाहणी केली आणि पंधरा दिवसांत हे हॉस्पिटल कोरोना रुग्णांकरिता तयार करून घेण्यास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ

हवामान राज्यात उद्या सकाळपर्यंत हवामान कोरडं राहील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पारा चाळीस अंशांच्या खाली आहे

नमस्कार